महाराष्ट्रात सर्वत्र लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप

काश्मीरमधे परकीय शक्ती दुफळी माजवत असल्याचा जमात उलेमा इ हिंदचा ठराव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडची राजधानी रांची इथून किसान मानधन योजनेला सुरुवात केली

यावेळी झारखंड विधान सभेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन आणि सचिवालयाच्या इमारतीची पायाभरणीही मोदी यांच्या हस्ते झाली

यावेळी मोदी यांनी व्यापार स्वयंरोजगार योजनेलाही सुरुवात केली अर्थव्यवस्था आणि निर्यात वृद्वीसाठी केंद्र सरकार ठोस पावलं उचलण्यात तयार आहे असं केंद्रीय वाणिज्यमत्री पीयुष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे ते आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत बोलत होते

आपल्या देशातल्या ब याच उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवता येऊ शकेल असं ते म्हणाले वेगवेगळ्या देशांत राहणा या तीन कोटींहून अधिक भारतीयांना आपल्या देशातही उत्पादनं वापरायची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू कश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज सफरचंद उत्पादकांसाठी केंद्र सरकारची विशेष बाजार हस्तांतरण किंमत योजना सुरु केली

कश्मिरमधल्या सफरचंद उत्पादकांचं आर्थिक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मलिक यांनी सांगितलं ही योजना जम्मू कश्मिरमधल्या शेतक यांसाठी ऐतिहासिक ठरेल असं ते म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात स्वित्झर्लंडची राजधानी बर्न इथं पोहोचले आहेत ते आज स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष आणि स्वित्झर्लंड राष्ट्रसंघ परिषदेच्या सदस्यांची भेट घेणार आहेत यावेळी होणाऱ्या उच्च स्तरीय बैठकीत काश्मीर विषयी भारताची भूमिका तसंच स्वित्झर्लंड मधल्या भारतीयांच्या बँक खात्यां विषयीच्या माहितीची देवाणधेवाण या विषयांवर चर्चा होऊ शकते अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव गितेश सरमायांनी आकाशावाणीला दिली आर्थिक व्यवहार विषयक करारांची पूर्तता करत भारताला पूर्ण सहकार्य करण्याची स्वित्झर्लंडची तयारी आहे असंही सरमा यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आठवडाभर सेवा सप्ताह साजरा करणार आहे

या काळात भाजपा नेते आणि कार्यकर्ते रक्त दान शिबिरं आणि आरोग्य विषयक शिबिरांचं आयोजन करण्याबरोबर रुग्णालयं आणि अनाथालयांत जाऊन मदत करणार आहेत

गेले दहा दिवस गणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे मुंबईतल्या गिरगाव दादर जुहू आणि वर्सोवा चौपाटी तसंच मालाड चारकोप या खाडीकिनाऱ्याच्या ठिकाणी त्याशिवाय पवई तलावासह शहरातल्या अनेक तलावांच्या ठिकाणी गणेशभक्तांची मोठी मांदियाळी लोटल्याचं चित्र आहे कृत्रिम तलावांमध्ये गणेश मुर्तीचं पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन करण्याचा कलही दिसून येतो आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या घरातच श्री गणेशाच्या मुर्तीचं पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन केलं ठिकठिकाणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थानीं विसर्जन स्थळांवर सोयी सुविधांसह विशेष सुरक्षा व्यवस्थेची सोय केली आहे

अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणी टंचाईला तोडं देत असलेल्या लातूर जिल्ह्यात यंदा गणेशविसर्जन न करता मुर्ती प्रशासनाला दान करण्याचा निर्णय लातुरकरांनी घेतला आहे

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेत काश्मीर प्रश्न उपस्थित करुन मतभेदाचं राजकारण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फेटाळून लावण्यात आला आहे असं भारतानं म्हटलंय भारतीय शिष्टमंडळानं या परिषदेत देशांची भूमिका स्पष्टपणे मांडली आणि पाकिस्तानच्या खोट्या आणि ढोंगी वक्तव्यांना सडेतोड उत्तर दिलं अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली दहशतवादी संघटनांना मदत करण्यासंदर्भातली पाकिस्तानची भूमिका जागतिक समुदायाला चांगलीच माहित आहे असं ते म्हणाले

कर्तारपूर कॉरिडाँर प्रकल्पाबाबत पकिस्ताननं ताठर भूमिका घेतली आणि येणा या यात्रेकरुसाठी पायाभूत सुविधांबाबतचे अडथळे दूर करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झालं नाही असं ते म्हणाले

जम्मू कश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असून सर्व काश्मिरी देशवासियांचं असल्याचा पुनरुच्चार जमीयत उलेमा ए हिंदनं आज एका ठरावाद्वारे केला फुटीरतावाद्यांची आंदोलनं चळवळी या केवळ देशासाठी मारक नसून त्या कश्मिरी जनतेच्यासाठीही हानीकारक ठरत असल्याचं जमीयतनं आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत सांगितलं लोकशाही आणि मानवाधिकारांचं संरक्षण करणं हे राष्ट्रीय कर्तव्य असून कश्मिर जनतेचं कल्याण भारताची एकनिष्ठ राहण्यातच आहे असं जमीयतनं स्पष्ट केलं अहे जम्मू कश्मिरमधे पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याजवळून हत्यारं आणि स्फोटकांनी भरलेला एक ट्रक जप्त केला आहे कथुआचे वरीष्ठ पोलिस अधिक्षक श्रीधर पाटील यांनी ही माहिती दिली आहे

ज्युबा इथल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यालयात झालेल्या एका समारंभात या भारतीय शांतीदुतांना सन्मानपूर्वक पदकंप्रदान केली गेली पॅलेस्टाईनच्या रॉकेटस् नी काल केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आज इस्रायलच्या लष्करी विभागांनी गाझा पट्टीतल्या काही ठिकाणांवर हल्ला चढवढा उत्तरी गाझा पट्टीतल्या हमासच्या लष्करी भागातल्या काही दहशतवादी केंद्रांवर संरक्षण दलाच्या विभागांनी हल्ला केल्याची माहिती इस्रायलच्या लष्करानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे आय एन एक्स मिडीया भ्रष्टाचार प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांची याचिका आज दिल्ली न्यायालयानं राखून ठेवली आर्थिक घोटाळा प्रकरणी सकवसुली संचालनालयानं सुरु केलेल्या चौकशी प्रकरणात शरण यायची मागणी चिदंबरम यांनी या याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीनं आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणा या तीन कसोटींच्या गांधी मंडेला साखळी स्पर्धेसाठीचा भारतीय संघ आज जाहीर केला कर्णधार विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालच्या संघात शुभमन गिल याला संधी दिली आहे